एक कोटी दहा लाखांहून अधिक लोक यापूर्वीच या रोगातून बरे झाले आहेत

या कालावधीत देशभरातील प्रयोगशाळांमध्ये नऊ लाखांहून अधिक कोरोना विषाणूच्या चाचण्या करण्यात आहेत

अॅस्ट्राजेनेका एस्ट्राजेनेका लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचा कोणताही पुरावा नाही असा दावा युरोपीय महासंघाच्या औषध नियंत्रकांनी केला आहे कोरोना संकटामुळे दररोज हजारो लोकांचे जीव जात असताना युरोपीय देशांनी अॅस्ट्राजेनेका लशीचा वापर थांबवू नये अशी विनंती युरोपीय औषध संस्थेनं केली आहे अॅस्ट्राजेनेका लस सुरक्षित आणि प्रभावी आहे यावर आपला विश्वास असल्याचं युरोपीय औषध संस्थेच्या प्रमुख एमर कूक यांनी सांगितलं युरोपीय देशांत हजारो लोकांच्या शरीरात रक्ताच्या गाठी अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होत असतात एस्ट्राजेनेकामुळे गाठी झाल्याचं वैद्यक शास्त्रीय अभ्यासात आढळून आलेलं नाही असं कुक यांनी स्पष्ट केलं दरम्यान लसीमुळे रक्ताच्या गाठी होत असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं जागतीक आरोग्य संघटनेनंही सांगितलं आहे भारत आणि बांग्लादेश भारत आणि बांग्लादेशनं जलस्रोतांच्या एकंदर समस्या सोडवण्यासाठी सहकार्य वाढविण्यावर सहमती व्यक्त केली आहे यामध्ये नद्यांचं पाणी वाटप प्रदूषण कमी करणं नद्यांच्या किनाऱ्यांचं संरक्षण पूर व्यवस्थापन आणि खोऱ्यांचं व्यवस्थापन यासह विविध मुद्यांचा समावेश आहे जल शक्ति मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं की दोन्ही देशांचा एक संयुक्त तांत्रिक कार्यकारी गट या बाबतीत सूचना करेल संयुक्त नदी आयोगाच्या चौकटीनुसार भारत बांग्लादेश जलस्रोत सचिव स्तरावरची बैठक काल नवी दिल्लीत घेण्यात आली यामध्ये भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व जलस्रोत विभागाच्या सचिवांनी केलं तर बांग्लादेशच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व त्या देशाच्या जलस्रोत मंत्रालयाचे वरिष्ठ सचिव कबीर बिन अन्वर यांनी केलं

याबाबतीत दोन्ही देशांमधील आजवरच्या सहकार्याची प्रशंसा या बैठकीत करण्यात आली

शर्मा आणि गांधी यांच्या जीवनकार्याला उजाळा देऊन लोक सभेचे सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना आदरांजली वाहिली दोन्ही सदस्यांच्या स्मरणार्थ सदस्यांनी दोन मिनिटं मौन पाळलं मंडी मतदारसंघाचे भाजपा सदस्य राम स्वरुप शर्मा परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीचे सदस्य होते

यामध्ये महाराष्ट्रासह तमिळनाडू उत्तर प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गुजरात केरळ उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश आघाडीवर आहेत ई संजीवनी ओपीडीमध्ये पुरूषांच्या तुलनेत सल्ला घेण्यामध्ये स्त्री रुग्णांची संख्या अधिक आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार राष्ट्रीय टेलिमेडीसीन सेवा शहरी आणि ग्रामीण भारतातील डिजिटल आरोग्यातील दरी भरुन काढत आहे तसंच तृणमूल स्तरावर डॉक्टर्स आणि तज्ञांची टंचाई देखील यामुळे दूर होत आहे आणि द्वितीय तसंच तृतीय स्तरावरील रुग्णांवरचं ओझंही कमी होत आहे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेच्या बरोबरीनं ई संजीवनी देखील देशभरातील आरोग्य यंत्रणेला चालना देत आहे ई संजीवनीमध्ये डॉक्टरांच्या दरम्यान आणि डॉक्टर तसंच रुग्णाच्या दरम्यान दोन मंच चालवले जातात याद्वारे रुग्णांना घरबसल्याच बाह्य रुग्ण सेवा पुरवल्या जातात पदच्चेरी केंद्रशासीत प्रदेश पुद्रच्चेरी मधील आगामी विधानसभा निवडणूकांसाठी भाजप कॉंग्रेसअखिल भारतीय अद्रमुक या प्रमुख पक्षांनी आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे

कॉंग्रैसकडून माजी अर्थमंत्री शहजहान कृषी मंत्री आर कमलाकन्नन समाजकल्याण मंत्री एम कंदासामी पुन्हा ही निवडणूक लढवणार आहेत कॉंग्रैसचे राज्य अध्यक्ष ए व्ही सुब्रमण्यम कराईकल मधून निवडणूक लढवत आहेत माजी सामाजिक बांधकाम मंत्री नमाशिवायम यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून ते मांनाडीपेट इथून निवडणूक लढवणार आहेत

निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणूकीसाठी विवेक दुबे यांच्यासह विशेष पोलिस निरीक्षक अनिल शर्मा यांची नियुक्ती केली असून आज कोलकाता इथं पोहोचण्याची शक्यता आहे

गांधी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं चाचणीदरम्यान त्यांना कोरोना संसर्ग झाला असल्याचं निदान झालं होतं मात्र उपचारा दरम्यानच त्यांचे आज पहाटे निधन झालं गांधी यांनी तीन वेळा अहमदनगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीप गांधी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून आणि महाराष्ट्रात भाजपच्या बळकटीकरणासाठी गांधी यांनी अनेक प्रयत्न केले गांधी यांनी गरीबांसाठी केलेल्या समाजकार्यासाठी ते स्मरणात राहतील असं म्हटलं आहे गृहमंत्री अमित शाह यांनी गांधी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून गांधी यांनी संपूर्ण जीवन जनसेवा आणि संघटन कार्यासाठी वाहिलं असं शाह यांनी म्हटलं आहे शेख मजीवर रहमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वंगबंधू शेख मूजीवुर रहमान यांच्या जयंती निमित्त यांना आदरांजली वाहिली आहे शेख मूजीवुर रहमान हे मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते होते भारतीयांसाठीही ते आदर्श आहेत असं मोदी यांनी टवीट् संदेशात म्हटलं आहे या महिन्यात ऐतिहासिक मूजिबोर्षो सोहळ्यासाठी बांगलादेशला भेट देण ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असेल असं मोदी म्हणाले

त्यामुळं संसर्गाचा धोका वाढताना दिसत आहे म्हणून मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार